नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात झालेल्या एका शानदार सोहळ्यात राष्टपतींनी हे प्रस्कार प्रदान केले यावेळी महाराष्ट्राच्या अथर्व मनोजक्मार लोहार या सर्वात कमी वयाच्या तबलावादकाला कला आणि संस्कृती विभागाचा प्रस्कार देण्यात आला तर देवेश पंकज याला प्रतिभावान युवा गणितज्ज्ञ म्हणून गौरवण्यात आलं

या याचिकांपैकी फक्त साठ याचिकांच्या प्रती केंद्र सरकारला प्राप्त झाल्याचं सांगत या याचिकांवर प्रतिसाद देण्यासाठी केंद्र सरकारला अजून काही अवधी हवा असल्याचं महान्यायवादी के

वेण्गोपाल यांनी न्यायालयाला सांगितलं त्यावर न्यायालयानं सरकारला चार आठवड्यांचा अवधी मंजूर केला या कायद्याला तसंच राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवहीच्या कार्यवाहीला सध्या स्थगिती द्यावी अशी मागणी वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयाकडे केली यावर केंद्रसरकारची बाजू ऐकल्याशिवाय काहीही निर्णय देणार नसल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं तसंच या याचिकांची सुनावणी पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे सोपवण्याचा निर्णयही न्यायालयानं आज घेतला याशिवाय सर्वोच्च न्यायालय या याचिकांवर निर्णय देईपर्यंत कोणत्याही उच्च न्यायालयानं या कायद्यासंदर्भातल्या याचिकांची सुनावणी करू नये असे स्पष्ट निर्देश न्यायालयानं आज दिले

सदनाचे अध्यक्ष प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पद्धतीनं कोणत्यातरी राजकीय पक्षाशी संबंधित असतात त्यामुळे याबाबत विचार करण्याची वेळ आली असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे हा अधिकार सभागृहाच्या अध्यक्षांऐवजी सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालच्या एखाद्या संसदीय प्राधिकरणाकडे ठेवण्याबाबत संसदेनं गांभीर्यानं विचार करावा असंही न्यायालयानं सुचवलं आहे मणिपूर विधानसभेतले भाजपा सदस्य आणि मणिपूरचे वनमंत्री श्यामक्मार यांना अपात्र ठरवावं यासाठी काँग्रेस नेत्यानं केलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान काल न्यायालयानं हे वक्तव्य केलं ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूर इथल्या एका कारखान्यात झालेल्या स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाला तर अन्य दोन कामगार गंभीर जखमी झाल्याचं वृत्त आहे आज सकाळी नऊच्या सुमाराला या कारखान्याच्या डायरमध्ये झालेल्या स्फोटानंतर परिसरात आग भडकली अग्नीशमन दलाच्या तीन गाड्या ही आग विझवण्याचा प्रयत्न करत असल्याची आणि जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनतर्फे उत्कृष्टतेसाठी दिला जाणारा वैकुंठभाई मेहता प्रस्कार या बँकेनं सलग सातव्यांदा जिंकला आहे सातारा जिल्हा सहकारी बँकेनं द्वितीय तर सिंधुदर्ग जिल्हा सहकारी बँकेनं तृतीय क्रमांक मिळवला आहे येत्या दहा फेब्रुवारीला मुंबईत या प्रस्कारांचं वितरण होणार आहे

यासाठी अॅग्रीकल्चर इन्श्युअरन्स या केंद्र सरकारच्या विमा कंपनीकडून एक्क्याऐंशी लाख एक्केचाळीस हजार अट्ठ्याऐंशी रुपये मंजूर करण्यात आले आहेत

यापैकी दोन कोटी अडीच लाख रुपये पहिल्या टप्प्यात कोल्हापूर महापालिकेकडे सोपवण्यात आल्याची माहिती खासदार संजय मंडलिक यांनी आज कोल्हापूर इथे वार्ताहरांशी बोलताना दिली

राजेंद्र शिंगणे यांनी दिले आहेत अन्न आणि औषध प्रशासनाच्या कामाचा त्यांनी काल मंत्रालयात आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते